राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सूरु

लोकसभा मतदान मतमोजणी प्ण जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघातील यख्या गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आह अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून प्णे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघातील येत्या गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असुन यंदा ईव्हीएमच्या मोजणीनंतर निवडक व्हीव्ही पॅटची मोजणी होणार असल्यानं निकाल जाहीर होण्यास मात्र विलंब होणार आहे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

सहारिया यांनी काल मुंबईत दिली

आरक्षण मराठा समाजातील आर्थिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय आणि दान्तावैद्याकीय अभ्यासक्रमासाठी आरक्षण दख्विच्या अध्यादध्विर राज्यपाल सी

सात बारा उताऱ्यावर वारस नोंद लावण्यासंदर्भात दाखल असलख्खा अपिलाचा अनुकूल निकाल लावण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली

काल सकाळी नऊ वाजता दक्कुखनजीकच्या सप्तलिंगी नदीत ही दूर्घटना घडली मुंबईला राहणारं हक्कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी आपल्या गावी आलं होतं सप्तलिंगी नदीत स्नान करून दक्विर्शनानंतर घरी परतायचा त्यांचा बस होता